महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या रश्मी ऊर्ध्वदेशे यांना उत्सर्जन या विषयात संशोधन आणि विकास कामासाठी पुरस्कार दिला गेला

प्रधानमंत्री नरेद्रमोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या नारीशक्तीचं चैतन्य आणि कार्यसिद्धी यांना आम्ही नमन करतो असं मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री आज दिवसभरासाठी आपल्या ट्विट खात्यावरुन रजा घेत आहेत आज दिवसभर नारी शक्ती सन्मानप्राप्त सात यशस्विनी या ट्विटर खात्यावरुन स्वतःच्या आयुष्याच्या प्रवासाचा आलेख मांडतील तसंच प्रधानंमत्र्यांच्या समाजमाध्यम खात्यांवरुन या यशस्वी महिला कदाचित जनतेशी संवाद साधतील देशाच्या सर्वच कानाकोपऱ्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशस्वी महिलांची संख्या मोठी असून त्यांनी अत्यंत वैविधध्यपूर्ण अशा क्षेत्रांमध्ये महान कार्य केलं आहे जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभर विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत त्याअंतर्गत वाशिम खिल्या गौरीशंकर विद्यालयाची विद्यार्थिनी शीतल धनगर हीला एका दिवसासाठी वाशिम ग्रामीण पोलिस ठाणेदारपदाच्या पदावर तर मंगरुळपिर श्रे कलंदरिया उर्दू शाळेची विद्यार्थिनी कशीश नाझ शेख आयुब हिला उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार दिला असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे गडचिरोलीत पोलिस दलानं जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील नागरिकांसाठी ऑपरेशन रोशनी हा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमांतर्गत रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली जात त्यानंतर आवश्यकतेनुसार औषधोपचार आणि शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत

जिल्ह्यात आज मेंढा धिं महिला ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं

नांदेड शहरातही आज जागतिक महिला दिनानिमीत्त निर्भया वॅक रॅली काढण्यात आली होती जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या रॅलीचा समारोप झाला महिलांचं अन्याय अत्याचारापासून संरक्षण करण्याची जबाबदारी आपण स्विकारत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जिल्ह्यात मुखेड पोलिस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनिता ईटूबूने यांचा सत्कारही करण्यात आला सक्तवसुली संचालनालयानं आज पहाटे येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली त्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांपैकी साडेनऊ हजार शेतकऱ्यांचं प्रमाणिकरण झालं आहे

वयोवद्ध दिव्यागं शेतकरी तसंच आजारप किंवा त्रेर कारणानं बँकेत आधार प्रामाणिकरण करण्यासाठी जाऊ शकत नाहीत अशांच्या घरी जाऊन आधार प्रमाणिकरण करण्याची व्यवस्था केली असल्याची माहितीही त्यांनी दिली होळीच्या सणासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरी साठी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत

यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे

राधा यादवच्या चेंडूवर वेदा कृष्णमूर्तीनं तिचा झेल टिपला आणितिला तंबूत धाडलं